या शिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात खाजगी रुग्णालयांमध्येदेखील विलगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या साठी रुग्णालयांची यादी तयार करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे आजार सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली

या बंदला मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिला होता भाजप शहराध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या पूणे शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मूळीक यांचीनिवड करण्यात आली आहे पक्षाचे निवडणूक निरीक्षक बाळा भेगडे यांनी पक्षाच्या शहर संघटनपर्व कार्यकर्ता मेळाव्यात आज ही घोषणा केली महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुळीक यांनी यावेळी सांगितलं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपाध्यक्ष योगेश गोगावले खासदार गिरीश बापट संजय काकडे महापौर मुरलीधर मोहोळ आदी यावेळी उपस्थित होते

आधार केंद्र टपाल खात्यातर्फे पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या जीपीओ मध्ये आधार केंद्र सुरू करण्यात आलं आहे या आधार केंद्राचं उदघाटन उद्या सकाळी पोस्ट मास्तर जनरल कर्नल एस

रिझवी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती जीपीओचे वरीष्ठ पोस्ट मास्तर एन

शेडगे यांनी दिली जीपीओ इथं यापूर्वी आधार कार्ड साठी एक काऊंन्टर होतं नागरिकांची मागणी लक्षात घेऊन तिथे वाढीव सुविधा देण्यात आल्या आहेत त्यामुळे नागरिकांना आधारकार्ड मध्ये दुरुस्ती नवीन आधारकार्ड काढून घेणं आता आणखीन सुलभ होणार आहे त्यासाठी जीपीओ येथे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत या सुविधेचा लाभ घेता येईल

राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते या कॉन्क्लेव्हचं उदघाटन होणार आहे आग कोंढवा भागातील धर्मावत पेट्रोल पंपाजवळ एका गोडाऊनमधे आज सकाळी लागलेल्या आगीत तिथलं फर्निचर आणि टर्पेंटाईनचे बॅरेलचं नुकसान झालं मात्र यामध्ये कोणी जखमी झालं नाही

यामध्ये आज अडथळ्यांची शर्यत या प्रकारात मुलींच्या गटात सेंट मिराज महाविद्यालय तर मुलांच्या गटात इंदापुरच्या एएससी महाविद्यालयांनी सांघिक विजेतेपद पटकावलं

ही स्पर्धा चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली हौशी खेळाडुंच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा सुरु आहेत

यामध्ये मुलींच्या गटात सफा शेख अंजली कुलकर्णी सारा गुजराथी आणि युतिका चव्हाण तर मुलांमध्ये कृष्णनील गोरे पार्थ मिराशी केविन पटेल आा आर्यन गाडगीळ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत चौथी फेरी गाठली ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील बॅडमिंटन कोर्टवर सुरु आहे

उद्या आकाश अंशतः ढगाळ राहील तर सकाळीदाट धुकं पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पूणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे नमस्कार